परराष्टमंत्री सुषमा स्वराज आज माले इथं मालदीवचे राष्टपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्याशी चर्चा करतील या दौऱ्यावर स्वराज यांच्या सोबत परराष्टर सचिव विजय गोखले यांच्यासह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे स्वराज यांनी काल मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुछ्छा शाहिद यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर नवीकरणीय ऊर्जेसह परस्पर संबंधी तीन करार केले स्वराज यांनी इंदिरा गांधी स्मारक रुग्णालयाला भेट देऊन हे रुग्णालय मालदीवच्या जनतेला समर्पित केलं

अधिसूचना जारी होताचं आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळाकड्रन आज झालेल्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

देशभरातून समाजाच्या विविध क्षेत्रातून पर्रिकर यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त होत आहे पर्रिकर यांच्या निधनानं भारतीय जनता पार्टीने एक सच्चा कार्यकर्ता आणि श्रेष्ठ नेता गमावला असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे पर्रिकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोवा राज्याला राजकीय स्थैर्य दिलं स्वच्छ पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातून गोवा राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेलं मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने पक्षाची अपरिमित हानी झाली असल्याचं दानवे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने आपले एक उत्तम मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे विकासासाठी समर्पित होऊन अहोरात्र कार्य करण्याची त्यांची वृत्ती सदैव प्रेरणादायी असल्याचं भामरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे पर्रिकर यांचा पार्थिव देह आज सकाळी प्रथम पणजी इथं भाजप मुख्यालयात आणि त्यानंतर कला अकादमीत ठेवण्यात आला पर्रिकर यांच्या अंत्यदर्शनासाठी गोव्याचे नागरिक हजारोच्या संख्येनं याठिकाणी दाखल होत आहेत सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मिरामार इथं पर्रिकर यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत जालना औद्योगिक वसाहतीच्या परिसरात काल रात्री भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं दचाकीवरील दोन जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला औरंगाबाद मार्गावर काल रात्री उशीरा हा अपघात घडला शेखर पंढरीनाथ हजारे शेख अजहर यजदानी अशी मृतांची नावं असून ते औरंगाबादच्या सिडको परिसरातले रहिवासी आहेत

खामगाव नजिक सुटाळे खुर्द इथं ही दुर्घटना घडली

ग्जरातहन महाराष्ट्रात येणाऱ्या एका चारचाकी वाहनात ही स्फोटकं आढळली

या प्रकरणी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सिंधूदर्गात जिल्हाभरातल्या न्यायालयांमधून रविवारी घेण्यात आलेल्या यंदाच्या पहिल्या लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला

सिंधुदर्गनगरी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमधून रविवारी लोक अदालत कार्यक्रम झाला जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस

जगमलानी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयातील अदालतीचं उद्घाटन करण्यात आले